संपूर्ण देशावर शोककळा एक आठवड्याचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर तिरंगा अध्यावर पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवणार तिथूनच दूपारी अंत्ययात्रा निघेल

बुधवारपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं मुत्सद्दी राजकारणी दूरदर्शी नेता सर्वसमावेशक अजातशत्रू नेतृत्व अमोघ वक्ता प्रगल्भ तत्वधिंतक आणि लेखक तसचं संवेदनशील मनाचा प्रतिभावान कवी असं अटलजींच बहुआयामी व्यक्तिमत्व होतं

नंतर अस्तित्वात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते

त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला

मात्र दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची पाकिस्तानची भूमिका कायमच राहिल्यान अटलजीनी घेतलेल्या कणखर निर्णयामुळे कारगिल युद्धात भारतानं पाकिस्तान वर विजय मिळवला त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत पोखरण इथं अणू चाचणीही घेण्यात आली तसचं राष्ट्रीय महामार्ग विकास योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हे प्रमुख प्रकल्पही आकाराला आले

अटलजी अत्यंत प्रतिभावान कवी आणि लेखक होते त्यांच्या ओजस्वी आवाजातील अनेक समृद्ध हिंदी कवितांनी भारतीयांच्या मनामनात स्थान मिळवल आहे भारतीय राजकारणातलं एक अजातशत्र नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत भारतीयत्व कशाला म्हणावं असा प्रश्न आल्यास वाजपेयींच्या नेतृत्वाकडे आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कामाकडे बोट दाखवता येईल निरनिराळे विचारप्रवाह सामावून घेऊन पुढे जाणं हे हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हटलं तर वाजपेयी यांच्यात ते पूर्णपणे सापडतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी ते निष्ठावंत होते ही निष्ठा त्यांनी कधी लपवली नाही

भारताच्या परराष्ट्र राजकारणाचा मूळ ढाचा कायम ठेवताना त्याला व्यावहारिक वळण देण्याचे काम वाजपेयी यांनी सहजपणे केलं अणुचाचणी केल्यानंतर रुष्ट झालेल्या अमेरिकेलाही भारत हा तुमचा धोरणात्मक भागिदार आहे हे लक्षात आणून देण्यात वाजपेयी कचरले नाहीत पाकिस्तानबाबत उदार धोरण स्वीकारलं असलं तरी आग्रा इथे मुशर्रफ यांचा दबाव झुगारून दिला आणि स्वदेशात दहशतवादाला खतपाणी घालणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घेण्यात कुचराई केली नाही नरसिंह राव यांच्या अर्थनीतीचा मार्ग प्रशस्त करून मनमोहनसिंग यांचं काम वाजपेयी यांनी सोपं करून ठेवलं भारत छोडो आंदोलनापासून भारतीय राजकाराणात उतरलेला हा कवि मनाचा माणूस आओ फिरसे दिया जाएं असं भावनिक आवाहन करत अर्धशतकाहन अधिक कालखंडावर आपली छाप सोडून गेला

जूझने का मेरा इरादा न था मोड पर मिलेंगे इसका वादा न था रास्ता रोक कर खडी हो गई यों लगा जिन्दगी से बडी हो गई मौत की उमर क्या है दो पल भी नहीं जिन्दगी सिलसिला आज कल की नही प्रतिक्रिया अटलजी महान विभूती होते त्यांचं प्रभावी नेतृत्व द्रषेपणा आणि तेजस्वी वकृत्व यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आणि श्रेष्ठ झालं होत त्यांच्या निधनानं मला आत्यंतिक दःख झालं आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटल आहे अटलजींच्या निधनानं एका युगाचा अंत झाला असून त्यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे मी निःशब्द आहे शून्यात आहे आणि भावनांचा बांध अनावर झाला आहे माझ्यासाठी हा वैयक्तिक आघात असून त्यांचे विचार आणि कार्य मला नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं द्ःख व्यक्त केलं आहे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सुशील कुमार शिंदे यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसंच लोकमानसावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारं उत्तूंग प्रतिभा लाभलेलं एक शालीन व्यक्तिमत्व होतं अशा शब्दात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे अटलजींचं निधन हा माझ्यावरचा व्यक्तिगत आघात आहे आमचं श्रद्वास्थान असलेल्या अटलजींनी घालून दिलेले आदर्श आचरणात आणण्याचा आम्ही सदैव प्रयंत्न करत आहोत लोकशाहीच्या मदतीनं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मदत कशी करता येऊ शकते हे त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांना शतशः नमन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही ते आपल्या सदैव स्मरणात राहतील असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अंत्यसंस्कार अटलजींचा पार्थिवदेह काल संध्याकाळीच रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला आज सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान त्यांचा पार्थिव देह दिल्लीतील भाजपा मुख्यालयात अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल तिथूनच एक वाजता अंत्ययात्रा निघेल संध्याकाळी चारच्या सुमारास स्मृतीस्थळ परिसरात संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

आज देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे अनेक राज्य सरकारांनीही आज सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल क्रांती दिनानिमित्त चिमूर इथ शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली चंद्रपूरचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथल्या धर्म परिषदेत दिलेल्या व्याख्यानाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामकृष्ण मठाच्या पूणे केंद्रानं यूगनायक विवेकानंद या संगीतमय चरित्रपटाची निर्मिती केली आहे

गीत आणि नृत्याच्या माध्यमातून साकारलेल्या या प्रयोगातून विवेकानंदांचा संदेश आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचा मुख्य उद्देश्य असल्याचंही ते म्हणाले

जंगल वणवा इंट्रो एका बाजूला विक्रमी वृक्ष लागवड करून हरित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा दावा केला जात असतानाच दुसऱ्या बाजूला या स्वप्नाची राखरांगोळी करणाऱ्या आगीच्या घटनाही जवळपास दृप्पट झाल्याची कबुली खुद्द वन विभागानंच दिली आहे

त्यानुसार जंगलांना आगी लागण्याच्या सर्वाधिक घटना पंजाब मध्ये घडल्या आहेत त्यापाठोपाठ हरियाणा आणि राजस्थानचा क्रमांक लागतो

आगीचं हे प्रमाण चिंताजनक तर आहेच पण हरित महाराष्टाच्या स्वप्नांचीही राखरांगोळी करणारं ठरणार असून त्यावर वेळीच योग्य ती प्रभावी उपाय योजना करण्याचं आव्हान वन विभागाप्रढं आहे

शुभेच्छा आजपासून सुरु होणाऱ्या नवरोज या पारसी नववर्षानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारसी बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत नवरोज सणाच्या निमित्ताने शांतता आणि समृद्धी वृद्धिंगत व्हावीआणि भारतीय संस्कृतीच वैशिष्टय असणारा परस्पर बंधुभाव वाढवा अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली वाडेकर निधन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

हवामान बीड नांदेड लातूर आणि जालना जिल्ह्यात काल दिवसभर चांगला पाउस झाला मोठ्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याच्या आशा पालवल्या आहेत नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुलावरून पाणी जात असल्यास पूल ओलांडू नये असं सांगण्यात आलं आहे उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वत्र तर मराठवाडा आणि विदर्भात बहतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे